केंद्र सरकारनं पर्यटकांसाठी काश्मीर खोरं पून्हा खूलं करत असल्याचं काहीच दिवसांपूर्वी घोषित केलं होतं त्यानंतर तिथल्या मोबाईल सेवा पूर्ववत केल्या जातील अशी घोषणा जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहीत कन्सल यांनी केली होती

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांच्या आज सभा होणार आहेत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज राजनाथ सिंह मुंबईतल्या गोरेगाव इथं स्मृती इराणी पुणे इचलकरंजी आणि सांगलीत सभा घेणार आहेत तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रॅलींमध्ये सहभागी होणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील आणि माजी मंत्री आर पी

सिंग मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची औरंगाबाद मधल्या कन्नड आणि वैजापूर इथं सभा होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उस्मानाबाद आणि परंडा इथं सभा घेणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज पुणे आणि यवतमाळ इथं सभा घेणार आहेत असं मनसेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे वंचित बह्जन आघाडीचे नेते एडव्होकेट प्रकाश आंबेडकर आज औरंगाबाद शहरात प्रचार सभा घेणार आहेत सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा अयोध्या जमीन वाद प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे

या प्रकरणावर तोडगा शोधण्यासाठी सर्व पक्षकारांना या तारखेआधी आपला युक्तीवाद नोंदवावा लागणार आहे

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातल्या एकदिवसीय मालिकेतला तीसरा आणि अखेरचा सामना आज बडोदा इथं होणार आहे